अयोध्येत या मंदिराचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते

श्रीराम मंदीर हे शाश्वत आस्थेचं राष्ट्रीय भावनेचं आणि कोट्यवधी लोकांच्या सामुहिक शक्तीचं प्रतीक असेल असं सांगून पंतप्रधानांनी गेल्या अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात आली असल्याचं म्हटलं रामजन्मभूमी मंदीर निर्माण कार्याच्या कोनशिलेचं अनावरण तसंच यानिमित्तानं जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं

या सोहळ्यासाठी अयोध्येत आल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम हन्मानगढी इथं जाऊन हन्मानाचं आणि त्यानंतर रामललाचं दर्शन घेतलं पंतप्रधानांनी या मंदिरात पूजा केल्यानंतर प्रांगणातच पारिजातकाचं झाड लावलं त्यानंतर रामजन्मभूमी स्थळी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचे धार्मिक विधी करण्यात आले

औरंगाबाद शहरातल्या मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दतर्फा भगवे झेंडे लावले तसंच रांगोळ्या काढल्या होत्या भूमिपूजन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती जालना जिल्ह्यात सुरक्षित अंतराचे नियम पाळत ठिकठिकाणी महाआरती फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून नागरिकांनी हा राममंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण उत्सवाप्रमाणे साजरा केला जालना शहरातल्या राजेंद्रप्रसाद रोडवरील श्रीराम मंदिरात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तर जुना जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिराच्या आवारात माजी राज्यमंत्री अर्ज्न खोतकर यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली

उस्मानाबाद इथं कसबा भागात राम मंदिरासमोर आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रामच्या प्रतिमेचं प्रजन करण्यात आलं विश्व हिंद् परिषद तसंच बजरंग दलानं मिठाईचं वाटप केलं नांदेड शहरातल्या महाराणा प्रताप चौक इथं प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची पूजा करून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला तसंच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली परभणी जिल्ह्यात विविध मंदिरात राम प्रतिमेचे पूजन करून तसेच गुढी उभारून जल्लोष साजरा करण्यात आला

दरम्यान राज्यात या विषाणू संसर्गातून मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं तीन लाखाचा टप्पा पार केला आहे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

दरम्यान परभणी जिल्हा परिषदेतले एक सभापती कोरोना विषाणू बाधित आढळले आहेत यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रथ्वीराज बी

दरम्यान जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे त्यामुळे सर्व विभागाचे प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातले अधिकारीही कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे

दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्यानं काही ठिकाणी ते कापून रस्ते मोकळे करण्यात येत आहेत कोकण मध्य महाराष्ट्रात काल मुसळधार पाऊस झाला

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा काल आढावा घेतला नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा झाडे पडणे साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले रायगड जिल्ह्यातली पूरस्थिती काल सलग तिसऱ्या दिवशी कायम होती जोरदार वादळी वारे आणि कोसळणारा पाऊस यामुळे आंबा कुंडलिका आणि सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे श्रीवर्धन माणगाव मार्गावरील घोणसे घाटात दरड कोसळल्याने हा रस्ताही बंद पडला आहे सिंधुद्र्ग रत्नागिरी जिल्ह्यात कालही पाऊस सुरुच होता सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यात घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं जिल्ह्यातल्या नद्या मात्र धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरात काल मुसळधार पाऊस झाला

सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मुसळधार झाला पाटण तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड शहरातही काल मुसळधार पाऊस झाला पैठण तालुक्यातल्या पाचोड इथल्या गल्हाटी नदीला पूर आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी द्रध्वनीवरुन सपंर्क साधून मुंबईसह राज्यातल्या इतर भागात सुरु असलेल्या पावसाचा आढावा घेतला केंद्राकडून राज्याला सर्व प्रकारची मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं दरम्यान मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

यापैकी मुंबई आणि साताऱ्यात प्रत्येकी पाच कोल्हापूरमध्ये चार सांगलीत दोन तर ठाणे पालघर आणि नागपूर इथं प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी बिहार सरकारनं केली होती या प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सुशांतचा मृत्यू हा चिंतेचा विषय असल्यानं आतापर्यंत सत्य समोर यायला हवं होतं असं न्यायालयानं म्हटलं आहे हे प्रकरण बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नसल्यानं या प्रकरणी त्यांना प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचा किंवा तपास करण्याचा अधिकार नाही असं महाराष्ट्र सरकारकडून यावेळी सांगण्यात आलं

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ही योजना एक वर्ष राबवण्यात येणार आहे

सध्या ही उत्पादने वखार महामंडळाच्या शीतगृहात ठेवण्यात आली आहेत

भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प समन्वयक प्रवीण पारख यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांना ही माहिती दिली यावेळी कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेले पत्रकार तुषार वखरे यांनी प्लाझ्मा दानाचे संमतीपत्र भरुन या अभियानाची सुरुवात केली

काल दुपारी त्यांचं पार्थिव निलंग्यात आणण्यात आलं कोरोना विषाणू प्राद्र्भावामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचं आवाहन केलं असतानाही अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रष्पचक्र वाहून निलंगेकर यांना अभिवादन केल

काल पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं त्यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरु होते